विविध भारती पूणे प्रशांत जाधव सादर करत पूणे वृत्तांत

प्ण्यातही उपम्ख्यमंत्री आणि संपर्कमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर इथल्या पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण समारंभ होणार आहे जिल्हाधिकारी नवल किशोर राम विभागीय आय्क्त डॉक्टर दीपक म्हैसेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत केंद्र शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विवीध विभागांनी सक्रीयपणे काम करावं असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह सचीव विक्रम सहाय यांनी दिले आहेत ते आज प्ण्यातल्या राष्ट्रीय फिल्म संग्राहालयात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील क्षेत्रीय लोकसंपर्क विभागाच्या अधिका यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते यावेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा उपस्थीत होते यासाठी अधिका यांनी आध्निक तंत्रज्ञानाचा वापर करावा तसंच जनतेशी प्रत्यक्ष संवाद साध्न योजनांची माहिती दयावी असंही सहाय यांनी यावेळी सांगितलं दरम्यान शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करण्यासाठी मिडिया सेंटर अर्थात माध्यम केंद्र स्थापन करणार असल्याची माहितीही सहाय यांनी यावेळी दिली यावेळी बी एस एन एल लोकसंपर्क आदी विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते

केंद्रीय मन्ष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांच्या हस्ते या परीषदेचं उदघाटन होणार असून यावेळी इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबद्धे उपस्थित राहणार आहेत

वाहत्क नियमांबाबत य्वा पिढीमध्ये जनजागृती करण्यासाठी याची उभारणी करण्यात येणार आहे या पार्कचा संपूर्ण खर्च बॉश कंपनी करणार असून त्यांना दरवर्षी एक रुपया दराने उदयानातील जागा उपलब्ध करून देण्यासाठी करारनामा करण्याचा प्रस्ताव पालिका आय्क्तांनी शहर स्धारणा समितीप्ढे ठेवला आहे यामध्ये वाहत्क आणि नागरिकांची स्रक्षितता याबाबतचे मार्गार्दर्शन करण्यात येणार असून लहान म्लांसाठी विशिष्ट प्रकारची खेळणी आणि खेळणीपट तयार करण्यात येणार आहेत प्णे शहराला पाणी प्रवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या द्रुस्तीचं काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यानंतर वरसगाव धरणाच्या द्रुस्तीला स्रुवात होणार आहे केंद्र सरकारच्या ड्रीप अर्थात धरण प्नर्वसन आणि तपासणी प्रकल्पाअंतर्गत राज्यातील काही धरणांची पाहणी केल्यानंतर वरसगाव तसंच डिंभे भाटघर यासारख्या काही ज्न्या धरणांचीही द्रुस्ती करणे आवश्यक असल्याचं स्पष्ट झालं असल्याचं जलसंपदा सूत्रांनी सांगितलं आहे

सावित्रीबाई फ्ले प्णे विद्यापीठातील माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागा चे माजी विद्यार्थी असलेल्या दोन दिग्दर्शकांचे चित्रपट येत्या दोन आठवड्यात प्रदर्शित होत आहेत संदीप डी

तीन दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेत गणेश शिंदे हिवरेबाजार या आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार प्ण्यभूषण फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सतीश देसाई डॉक्टर संजय उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे रामदास काकडे महाविदयालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे आदी उपस्थित होते

तर हा होता आजचा प्णे वृतांत